संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान सुरु राहणार आहे

याशिवाय राज्य गुहरक्षक दल केंद्रीय राखीव पोलीस दल दंगल नियंत्रण पथक आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अर्धसैनिक बलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेब कास्टिंग आणि सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस वायरलेस सेटचा उपयोग केला जात आहे जिथे तात्परत्या स्वरूपातल्या मंडपांमध्ये मतदान होत आहे अशा ठिकाणी अग्निशमनची व्यवस्थाही केली गेली आहे ठिकठिकाणी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हिलचेअर तसंच रुग्णवाहिकांसह इतर वाहनांचीही विशेष व्यवस्था केली गेली आहे

हिंगोली जिल्ह्यात एकूण एक हजार एक मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली

पाच ठिकाणी सखी मतदान केंद्राची तर पाच ठिकाणी आदर्श मतदान केंद्राची स्थापना प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं

मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन कालपासूनच फिरत्या पथकांद्वारे या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांनी दिली

मतदारांनी मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे असं परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं विधानसभा निवडणुकीच्या आज होत असलेल्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटवण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे

आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना पॅनकार्ड राज्यकेंद्र शासन सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेलं कर्मचारी ओळखपत्र छायाचित्र असलेलं बँकांचंटपाल कार्यालयाचं पासबुक राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतगंत महसूल निर्मिती निर्देशांकाद्वारे दिलेलं स्मार्टकार्ड मनरेगा जॉबकार्ड कामगार मंत्रालयानं दिलेलं आरोग्य विमा स्मार्टकार्ड छायाचित्र असलेलं निवृत्तीवेतन दस्तावेज खासदार आमदार विधानपरिषद सदस्य यांना दिलेलं ओळखपत्र यापैकी कोणताही एका प्रावा मतदान केंद्रावर घेऊन जाणं आवश्यक आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल जात आहे

या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तसंच वेचणीला आलेल्या कापसाचं मोठं नुकसान झालं या शिवाय मका आणि अन्य काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांनाही याचा फटका बसला राज्यातल्या सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला यापावसामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा वाढला असून धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत मराठवाड्यातही काल बहुतांशी जिल्ह्यात काल पाऊस झाला औरंगाबाद बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळपर्यंत पाऊस सुरू होता परभणी जिल्ह्यातल्या नऊ आणि जालना जिल्ह्यातल्या सहा मंडळांमध्ये गेल्या दोन दिवसात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाचं एवढा मोठा पाऊस झाला असून भोगावती नदी पाण्यानं भरून वाहू लागली आहे गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे मांजरा धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातले पन्नास टक्के बंधारे भरले आहेत लातूर शहराला उपयोगी पडणाऱ्या नागझरी बंधार्यात पन्नास टक्के पाणीसाठा झाल्यामुळे लातूरमध्ये होणारा टँकरचा फेरा लांबणीवर गेला आहे

मांजरा तेरणा तसंच बंधाऱ्यांमध्ये साठलेलं पाणी लक्षात घेता डिसेंबर पर्यंत लातूर शहराला नळाव्दारे पाणी प्रवठा करता येउ शकतो असं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उद्यापर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट आणि मराठवाड्यात विशेषत बीड आणि उस्मानाबादसह अनेक ठिकाणी या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे राष्ट्रीय विकासात विधी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बंगळूरूच्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात काल राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी न्यायपालिकेचे योगदान या विषयावर ते बोलत होते विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन उत्तम न्यायाधीश वकील शिक्षक बनून सामाजिक सेवेस प्राधान्य द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिव्रत्त न्यायमूर्ती आर

बोर्डे यांचा सेवागौरवही करण्यात आला सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती बोर्डे यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करताना सर्वांचंच मोलाचं सहकार्य लाभलं त्यामुळेच मोठी जबाबदारी पार पाडता आली असं मत व्यक्त केलं

तीन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं उपचार सुरू असताना ते कोमात गेले तिथंच त्यांचं निधन झालं न्यूझीलंडमधे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावलं होतं

चहापानानंतर लगेचच अंधुक प्रकाशामुळे कालच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला

तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे